तोपर्यंत कोरोना प्रतिबंधाचे सगळे नियम अवश्य पाळा

टाक्टी चक्रीवादळ आज किनारपट्टीजवळून जाणार असल्यानं संबंधित सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

पथकं तैनात

कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणचाचणी आणि आरोग्य सेवेचे साधनस्रोत मोठ्या प्रमाणात वाढवण्यावर पंतप्रधानांचा भर

राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत कालही घट

ते सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनाऱ्यापासून एवढंच अंतर राखत उत्तरेच्या दिशेनं वाटचाल करत आहे

तोपर्यंत संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी पूर्णत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत किनाऱ्याला धडक दिल्यानंतर वादळ द्वारका कच्छ पोरबंदर जुनागड गीर सोमनाथ आणि जामनगर जिल्ह्यात मोठं नुकसान करण्याची शक्यता आहे या वादळाच्या प्रभावामुळे आज कोकणात आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये सर्वत्र पाऊस अपेक्षित असून काही ठिकाणी मुसळधार वृष्टी होऊ शकते

टाक्टी चक्रीवादळाच्या परिणामी दक्षिण कोकणात काल मुसळधार पाऊस पडला काही ठिकाणी आंबा बागांचं नुकसान झालं असल्याचं आमच्या रत्नागिरीच्या बातमीदारानं कळवलं आहे

या भागात रात्रीच वादळाचा प्रभाव जाणवायला सुरूवात झाली

प्रशासनानेही खबरदारी घेत मानववस्ती आणि पशुधन स्थलांतर करण्याबाबत सूचना केल्या आहेत तशी अंमलबजावणीही केली आहे चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर रत्नागिरी गुहागर दापोली आणि मंडणगड या पाच तालुक्यांच्या जवळून समुद्रातून गुजरातच्या दिशेनं जाणार आहे त्यामुळे या तालुक्यांमध्ये पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्नारायण मिश्रा यांनी काल ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली कौलारू आणि पत्र्यांची घरं तसंच कच्च्या घरांतल्या रहिवाशांचं स्थलांतर करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं चक्रीवादळ राजापूर तालुक्यातल्या आंबोळगड साखरीनाटे परिसरात आज रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात दाखल होणार आहे पूर्णगडमध्ये एक वाजता रत्नागिरीला चार वाजता मालगुंड गणपतीपुळे परिसरात संध्याकाळी सहा वाजता रात्री अकरा वाजल्यानंतर गुहागर तालुक्यात तर सोमवारी पहाटे चार वाजता दापोली आणि मंडणगड तालुक्यांकडे वादळ सरकणार आहे त्यानंतर रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्याजवळून हे वादळ जाणार असलं तरी किनाऱ्यापासूनचं त्याचं अंतर वाढणार आहे तिथेही जिल्हा प्रशासनानं सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत

रायगड जिल्ह्यात वादळाचे परिणाम कालपासूनच जाणवायला लागले असून समुद्रात जोरदार लाटा उसळत आहेत काल महाड पोलादप्रसह दक्षिण रायगडला पावसाने झोडपून काढलं रायगड नंतर उद्या मुंबई ठाणे आणि पालघर मध्येही वादळाचा प्रभाव जाणवेल

वादळ बैठक चक्रीवादळ टाक्टी मुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यं आणि केंद्रीय मंत्रालयांच्या यंत्रणांची किती सज्जता आहे याचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका उच्चस्तरीय बैठकीत घेतला राज्य सरकारांद्वारे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं जाईल याची खात्री करण्यासाठी शक्य ते सर्व उपाय करण्याचे आदेश त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले वीज द्रसंचार यासारख्या सर्व अत्यावश्यक सेवांची देखभाल आणि हानी झाल्यास तत्काळ भरुन काढण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या या बैठकीला केंद्रीय गृह मंभ्यांसह प्रधान सचिव कॅबिनेट सचिव आणि विविध मंत्रालयांचे सचिव उपस्थित होते वादळ तयारी चक्रीवादळ टाकटीच्या पार्श्वभूमीवर तयारीचं मूल्यांकन करण्यासाठी कॅबिनेट सचिव सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांच्या संपर्कात आहेत केंद्रीय गृह मंत्रालय अहोरात्र परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे किनारपट्टीवरील सर्व राज्यांना आपत्ती निवारण निधीचा पहिला हप्ता यापूर्वीच देण्यात आला आहे

स्थानिक कंटेनमेंट धोरणाची अंमलबजावणी आणि ग्रामीण भागांमध्ये ऑक्सीजनचं योग्यरितीनं वितरण करण्यासही त्यांनी सांगितलं आहे पंतप्रधानांनी काल एका उच्चस्तरीय बैठकीत कोविड आणि लसीकरण स्थितीवर चर्चा केली

चाचणी पॉझिटीव येण्याचा दर उच्च असलेल्या राज्यांमध्ये विशेषतः स्थानिक कंटेनमेंट धोरण आखणं नितांत गरजेचं आहे असं सांगून मोदी यांनी चाचणीचं प्रमाण वेगानं वाढवण्याच्या सूचना केल्या राज्यांनी कोविड रुग्णांची संख्या पारदर्शक पद्धतीनं द्यावी असंही त्यांनी आवाहन केलं घरोघरी चाचणी आणि सर्वेक्षणाद्वारे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यास त्यांनी सांगितलं तसंच आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना सर्व आवश्यक साधनांनी सुसज्ज करण्याचे निर्देश त्यांनी दिले ग्रामीण भागात ऑक्सीजन पुरवठ्याची खात्री करण्यासाठी एक वितरण योजना तयार करावी असं ते म्हणाले काही राज्यांमध्ये वेंटिलेटर्स न वापरता तसेच पडून असल्याबद्दल काही बातम्या आल्या आहेत त्याची गंभीर नोंद त्यांनी घेतली असे वेंटिलेटर्स तत्काळ वापरात आणावेत असे निर्देश मोदी यांनी दिले भविष्यातील लसींची उपलब्धतेबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली

राज्यनिहाय विचार करता उपचाराधीन रुग्णसंख्येत घट नोंदवल्या गेलेल्या राज्यांची संख्या वाढते आहे

उपचाराधीन रुग्ण संख्येतली सर्वाधिक वाढ काल तमिळनाडूत नोंदवली गेली

आंध्रप्रदेश केरळ पश्चिम बंगाल उत्तराखंड आणि ओदीशातल्या उपचाराधीन रुग्णसंख्येतली वाढही चार आकडी आहे

भारतीय उपखंडात आढळणाऱ्या काळ्या अस्वलाला आळशी अस्वल म्हणूनच म्हणत असावेत

यानिमित्ताने आयोजित एका स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगांवराजा इथल्या साक्षी वाघने अस्वलांचे संरक्षण या विषयी लिहिलेल्या कथेला आंतरराष्ट्रीय डब्ल्यू सी बी रिसर्च फाऊंडेशनकडून सर्वोत्कृष्ट कथा पुरस्कार प्राप्त झाला आहे साक्षीच्या या कथेवर बेतलेल्या भालु संरक्षण समझदारी से साझीदारी या लघुचित्रपटाचंही प्रकाशन करण्यात आलं तिच्या या यशाबद्दल ऐकुया साक्षीकडूनच ही स्पर्धा डब्लू सी बी रिसर्च फाउंडेशन द्वारे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेची तयारी करताना मी सर्वप्रथम स्लोथ बेर या अस्वलाचा प्रजाती बद्दल माहिती प्राप्त केली

तसेच स्लोथ बेर आणि ग्रामीण भागातील लोकांमध्ये असलेला संघर्ष आणि त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या त्यावर कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याचा सुद्धा मी यामध्ये समावेश केलेला आहे जगभरात आढळणाऱ्या अस्वलांच्या आठ प्रजातींपैकी स्लोथ बेर हि एक प्रजाती आहे आणि ही केवळ भारतीय उपखंडात दिसून येते त्यामुळे याचे महत्त्व आपण जाणून घ्यायला पाहिजे तर ही कथा लिहिताना माझ्या पुढील प्रेक्षक मुख्यतः ग्रामीण भागातील लोक शेतकरी ज्यांचा अस्वलांशी नेहमीच सामना होतो असे लोक होते त्यामुळे त्यांना अस्वल मानव सहअस्तित्वाचे महत्त्व कळेल अशा प्रकारे मी ही कथा लिहिणे गरजेचे होते

वन अधिकाऱ्यानी सकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव जळगाव जामोद या तालुक्यांमध्ये हरिणांचा वावर असून जंगलबंदी असल्याने वन्य प्राण्यांची संख्या जास्त आहे

ग्रंथालयाचे अनुदान वेळेत न मिळाल्यामुळे ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे

चंद्रपूर शासन निर्णयानुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हा स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असते

ही बाजार समिती राज्यातील द्सऱ्या क्रमाकांची बाजार समिती म्हणून ओळखली जाते एप्रिल महिन्यात कोरोनामुळे सर्वच व्यावसायिक द्काने बंद करण्यात आली होती त्याचा परिणाम शेतमालाच्या आवकवर झाला पर्यायाने बाजार समितीच्या उलाढालीमध्ये घट झाली आहे

शुक्रवारी मंत्रालयात जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते यावेळी लातूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री अमित देशमुख उपस्थित होते मुंबई कोरोना महा साथीच्या काळात ज्या बालकांचे पालक मृत्युमुखी पडले आहेत तसेच ज्या बालकांचे दोन्ही पालक रुग्णालयामध्ये दाखल असल्याने त्यांची देखभाल होऊ शकत नाही अशा बालकांच्या मदतीसाठी राज्य शासनानं जिल्हास्तरीय कृती दलाची स्थापना केलेली आहे

पालघर पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगडमध्ये अजूनही ब्वाबाजीचे प्रकार सुरू असल्याचं समोर आलं आहे

पाऊस सातारा आणि पुणे परिसरात काल रात्री जोराच्या वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी पडल्या त्यामुळं काही झाडं उन्मळून पडली तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला हुवामान अपेक्षेप्रमाणच उद्या सकाळपर्यंत दक्षिण कोकणात जोराचा वारा आणि वीजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे उत्तर कोकणातही तुरळक ठिकाणी जोराच्या वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वीजा आणि जोराचे वारे अपेक्षित आहेत

नमस्कार